ञेत्ता अकरावीच्या तीनही शाखांचे वर्ग आजपासून ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्वीटर संदेशात ही माहिती दिली कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक या विद्यार्थ्यांना शिकवतील ज्या विद्यार्थ्यांना कुठल्याही महाविद्यालयात प्रवेश मिळाला नसेल ते देखील नोंदणी करून या वर्गात बसू शकतील या वर्गांच्या वेळा विद्यार्थ्यांना ई मेल किंवा एसएमएस च्या माध्यामातून कळवल्या जातील राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी असं आवाहन सरकारनं केलं आहे

मराठा आरक्षणाबाबत घटनापिठाची तातडीने स्थापना करून त्यांच्यासमोर मराठा आरक्षणाबाबतचा अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणी करण्याचा लेखी अर्ज यापूर्वी दोन वेळा केलेला असला तरी आज याच मागणीचा लेखी अर्ज तिसऱ्यांदा सादर करण्यात आल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे

त्याचे अनेक गंभीर परिणाम झाले आहेत त्यामुळे हा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या अर्जावर घटनापिठासमोर तातडीनं सुनावणी आवश्यक असल्याची विनंती रोहतगी यांनी आज सरन्यायाधिशांना केली

त्यावर या अर्जाबाबत लवकरात लवकर विचार केला जाईल असे सरन्यायाधिशांनी सांगितले मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आज सांगलीमध्ये अन्याय निर्मूलन समिती तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शन करण्यात आली राज्य सरकारनं जी मेगा भरती काढली आहे ती मराठा समाजाला मिळावी तसेच अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम तात्काळ पूर्ण करावे तसंच आदिवासी कोळी महादेव जमातीचे आणि विर मुस्लिम धनगर लिंगायत बारा बलुतेदार यानाही आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी आज निदर्शन करण्यात आली

रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी काल याबाबत माहिती दिली

रेलवेच्या अधिक फेन्यांमुळे प्रवास अधिक सोयीचा आणि सुरक्षित होईल असं त्यांनी म्हटलं आहे दरम्यान रेल्वे प्रवासाची परवानगी सर्व प्रवाशांना द्यावी याबाबत राज्यसरकारनं केलेल्या विनंतीवर आपण उत्तर दिलं असून सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाबाबतच्या उपाययोजना राज्यसरकार लवकरच आपल्याला कळवेल अशी आशा मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनानं व्यक्त केली आहे

कायम नियुक्ती देण्याचा निर्णय होईपर्यंत हा लढा सुरु राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर असोसिएशनतर्फे देण्यात आली हा संप बेमुदत असणार आहे राज्यातील अठरा महाविद्यालयामध्ये साधारणपणे पाचशे सहाय्यक प्राध्यापक आहेत

त्यानंतर या हॉटेलची स्वच्छता नीट करण्यात आलेली नाही तसंच जेवणही निकृष्ट दर्जाचं दिलं जात आहे त्यामुळे संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीच हॉटेलबाहेर येत आंदोलनाला सुरुवात केली दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी येऊन हॉटेल चालक आणि एसटी कर्मचाऱ्यांमध्ये मध्यस्थी केली

पुणे महानगर परिवहन महामंडळच्या ताफ्यात आज माजी सैनिक कल्याण निधीच्या माध्यमातून सहाशे बसेस दाखल करण्यात आल्या

देशातला अशा पध्दतीचा हा पहिलाच उपक्रम आहे माजी सैनिक आणि हुतात्मा सैनिकाच्या पत्नी यांनी एकत्र येत बचत गट तयार केला असून बँकेच्या अर्थसहाय्यानं त्यांच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला देशातला अशा पध्दतीचा हा पहिलाच उपक्रम आहे यातून या महिलांना आर्थिक फायदा तर पुणेकराना ही सेवा उपलब्ध होणार आहे यातील काही बस गाड्यांमध्ये महिलाही चालक वाहक म्हणुन काम करणार आहेत तसंच आणखी काही गाड्या टप्याटप्यानं ताफ्यात दाखल होतील असं जगताप यांनी सांगितलं

देशभरात वाढलेली वैद्यकीय पायाभूत सुविधा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे केंद्राच्या मानक उपचार पद्धतींची अंमलबजावणी यामुळे रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं घट होत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे डॉक्टर्स परिचारीका आणि तिर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या समर्पणामुळे आणि वचनबद्धतेमुळे या संसर्गानं होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणंही अत्यल्प असल्याचं मंत्रालयानं नमूद केलं आहे

ही सकारात्मक आणि आशादायी बाब असल्याचे ठाणो जिल्हा शल्यचिकित्सक डॉ

नवी मुंबई शहरात कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यात महापालिकेला यश आले आहे

या घटनेनंतर धबधबा परिसरातली सुरक्षा वाढवावी असं मत नागरिक व्यक्त करत आहेत सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांना घरच्या घरी वैद्यकीय मदत आणि सल्ला देण्यासाठी सिंधूद्ग जिल्ह्यातला कुडाळ रोटरी क्लब पुढे सरसावला आहे कुडाळ शहरातले नामवंत डॉक्टर्स यासाठी आपली सेवा देत आहेत तसंच सविता आश्रमातल्या कोरोनाग्रस्तांना वैद्यकीय साहित्याची मदतही केली आहे